पाणी सोडण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून या याचिकेवरची सुनावणी पूर्ण होईपर्यंत पाणी न सोडण्याचा निर्णय प्रशासकीय यंत्रणेनं घेतला यामुळे गंगापूर दारणा आणि पालखेड धरणातूल आजपासून पाणी सोडण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णयही प्रशासनानं काल स्थगित केला

निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडू नये या मागणीसाठी अकोले तालुक्यातले शेतकरीही प्रवरा नदीच्या पुलावर दोन दिवसांपासून ठिय्या आंदोलन करत आहेत या मागणीसाठी अकोले शहरातही शेतकऱ्यांनी काल मोर्चा काढला

एका व्तत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते काल बोलत होते सरकार सकारात्मकतेनं सर्वांना विश्वासात घेऊन काम करत असताना सरकारला पुरेसा वेळ न देता फक्त राजकीय हेतूनं आंदोलनं करणं योग्य होणार नाही असं त्यांनी राज्यात सुरू असलेल्या काही आंदोलनांच्या संदर्भात म्हटलं स्वतच्या कार्यकाळात कोणतंही काम न करता काम करणाऱ्या सरकारला अडवण्याचं विरोधी पक्षांचं धोरण च्कीचं असल्याचं ते म्हणाले धनगर आरक्षणासंदर्भात राज्य सरकारला अधिकार नसून तो केंद्र सरकारला आहे राज्य सरकार यासंदर्भात योग्य ती शिफारस केंद्राला करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई नियंत्रण आणि समन्वयासाठी एक स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात येत असल्याची माहिती पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी काल मुंबईत दिली राज्यात यावर्षी काही जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे सध्या काही जिल्ह्यात टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा प्रवठा करण्यात येत आहे पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ करावयाच्या उपाययोजनांसाठी स्थायी आदेशाद्वारे संबंधित यंत्रणांना सविस्तर सूचना दिलेल्या आहेत असं लोणीकर यांनी सांगितलं

द्र्ष्काळसद्रश म्हणून घोषित झालेल्या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांसाठी ही सवलत असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितलं

मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती नरेश पाटील यांनी काल शपथ घेतली मुंबईत राजभवनात राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी त्यांना शपथ दिली

पाच लाख रुपये शाल मानपत्र मानचिन्ह अशा स्वरुपाचा हा पुरस्कार आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

मंठा इथं काल झालेल्या जाहीर सभेत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली गेल्या साडेचार वर्षाच्या काळात दिलेल्या आश्वासनाची सरकारनं अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला जालना जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी परभणी जिल्ह्यात ही जनसंघर्ष यात्रा फिरली सकाळी परभणीत तर दपारी पाथरी इथं जाहीर सभा घेण्यात आल्या सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळावा यासाठी ही यात्रा आयोजित केल्याचं नमूद करत महागाईनं त्रस्त झालेल्या जनतेच्या पाठीशी काँग्रेस पक्ष उभा आहे असं प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितलं

कदम यांच्या अध्यक्षतेखाली पाणी आरक्षणाबाबत जिल्हा नियोजन समितीची काल बैठक झाली त्यावेळी पालकमंत्र्यांनी हा निर्णय घेतला या बैठकीनंतर पालकमंत्री कदम यांनी बिलोली तालुक्यातल्या केरुर गावाला भेट देऊन दष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला

प्रूषोत्तम भापकर यांनी दिले आहेत

पाणी पातळी वाढवण्याच्या दृष्टीनं आवश्यक उपाययोजना राबवण्याकरता तहसीलदार तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी समन्वयानं नियोजनपूर्वक कामं करण्याची सूचनाही डॉ

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांच्या विविध अडचणींबाबत पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी प्रक्लग्रू अशोक तेजनकर यांना काल एक निवेदन सादर केलं मराठवाड्यात दष्काळाची परिस्थिती असून विद्यापीठात कमवा आणि शिका योजनेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित काम देण्यात यावं वसतीगृहातल्या विद्यार्थ्यांना प्राथमिक सुविधा पुरवाव्यात यासह विविध मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत

खलील अहमद आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी तीन तर भ्वनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी एक बळी घेतला

पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतानं दोन एक अशी आघाडी घेतली आहे

राज्यात या महत्त्वाकांक्षी अभियानाची अंमलबजावणी अत्यंत परिणामकारकपणे सुरु आहे

मी माझ्या शेतातली मातीचे परिक्षण करून घेतले शेत जमीनीची भौतिक आणि रासायनिक तपासणी केल्या नंतर पिकांना उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण शोधून काढण्यात आले त्यानूसार आवश्यक असणारे शेंद्रिय खते जैविक खते आणि रासायनिक खतांचा प्रखठा एकात्मिक पध्दतीने जमीनस दिल्या मुळे माझ्या शेतमालाचे उत्पादन वाढले आणि माती आरोग्य तपासणी अभियानांतर्गत जमीनीची प्रतवारी तपासल्यामुळे शेती फायद्याचे होऊ लागली आहे यामुळे मी प्रधानमंत्री कृषी पत्रिका अहवाल दिल्या प्रकरणी आभार मानतो

राज्य महिला आयोग आणि स्त्री आधार केंद्राच्यावतीनं महिला विषयक कायद्यांसंबधी एक दिवसीय कार्यशाळा काल लातूर इथं घेण्यात आली या कार्यशाळेच्या समारोपानंतर त्या वार्ताहरांशी बोलत होत्या कल्पना गिरी प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण सी बी आय करत असून हा खटला लवकर चालवावा असं जामीनावर असलेला या खटल्यातल्या आरोपी आपल्याला द्रध्वनीवरून सांगत असतो याबाबत आपण पोलिस अधिक्षकांकडे तक्रार केली असल्याचं डॉ गोऱ्हे यांनी सांगितलं